आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे

जम्बो कोविड अजित पवार प्ण्यातल्या वाढत्या कोरोना प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर उपम्ख्यमंत्री आणि प्ण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पूणे आणि परिसरातील साथ कमी कशी होईल यादृष्टीनं निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी काही अधिकारी केवळ नियमांवर बोट ठेऊन कामकाजात अडथळे निर्माण करत आहेत असं सांगुन यापूढे कामातली हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा सज्जड दम देखील पवार यांनी दिला कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलाच पाहिजे त्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करा निधी कमी पडू दिला जाणार नाही पण त्याचे ठोस परिणाम दिसलेच पाहिजेत अशा शब्दात पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं पुण्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते याच बैठकीत ससून रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा मुद्दा महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केला

ससून रूग्णालयात काही तांत्रिक अडचणी आल्यानं रूग्ण दाखल करुन घेतले जात नाहीत परंत्आठ दिवसात या अडचणी सुटतील आणि पूर्ववत पूर्ण क्षमतेनं ससून सुरू होईल असं पवार म्हणाले

त्यामुळंच हा प्रादुर्भाव हाताबाहेर जाण्यापूर्वीच त्याला रोखण्यासाठी कठोर भूमिका स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत त्याबद्दलचा हा वृत्तांत

त्यातील गंभीर रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत चालली असून त्या तूलनेत अतिदक्षता विभागातील आणि ऑक्सिजनयूक्त खाटांची संख्याही खूपच अप्री पडत आहे प्रेसे व्हेंटिलेटर देखील उपलब्ध होत नसल्यानं जिल्ह्याची एकंदर आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत प्ण्याचे संपर्कमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं पुण्यात बैठक घेऊन प्रशासनाला कामाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत पण काल त्यांचाही नाईलाज झाल्यानं त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं द्सऱ्या बाजूला सर्वसामान्य पुणेकर नागरिकही कोरोनाचं गांभीर्यच नसल्याप्रमाणे कोणतेही नियम न पाळता बाहेर फिरत आहेत आमदारासारखे काही लोकप्रतिनिधी देखील त्यात सापडल्यानं हा प्रादुर्भाव रोखण्याची जनतेची तरी इच्छा आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे एकूणच प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांनी कोरोनाचं गांभीर्य ओळखून आपलं वर्तन न सुधारल्यास मात्र पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

पुढच्या आठवड्यात ही वाढ कमी होण्याची शक्यता आहे ही वाढ कमी न झाल्यास चिंता वाढू शकते असं महापालिका आयूक्त विक्रमक्मार यांनी म्हटलं आहे शहरात रोज स्मारे दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत इंट्रो अहमदनगर अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचना नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल दिल्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्राद्भाव वाढत आहे जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत

कोरोना ग्रामीण भागातही पोहोचला असून जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या संगमनेर तालुक्यात आहे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे प्रशासन चेस दी व्हायरस म्हणत चाचण्यांची संख्या वाढवत असली तरी मोठ्या संख्येने बाधित होणारी जनसंख्या चिंतेची बाब आहे लॉकडाऊन न करता बाधितांची संख्या कमी करणे हा प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे

याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरीकांवर सतत ठेवलेली देखरेख आणि अन्य क्षेत्रातील नागरिकांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची घेतलेली काळजी वेळोवेळी करण्यात आलेल्या चाचण्या आणि गावकरर्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं असं औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांनी सांगितलं

महानगरांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत रोज वाढ होत असताना बाळगलेली स्वयं शिस्त आणि खबरदारीमूळे कोरोना सारख्या महासंकटावर मात करून या गावकर्यांनी एक नाव आदर्श घालून दिला आहे

यानुसार केवळ लक्षणं नसणार्यांनाच निवासाची परवानगी देण्यात आली असून हॉटेल मध्ये येणार्या प्रत्येकाची तापमान चाचणी करावी लागणार आहे तसंच प्रत्येक पर्यटकाला मास्क घालणं सुरक्षित अंतर राखणं आदी नियम बंधनकारक असतील सांगली राज्य मंत्री विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे कदम यांना कोणतीही लक्षणं नसल्यामुळे ते प्ण्यातील त्यांच्या घरातच विलगीकरणात आहेत नाशिक कोरोनासारख्या जागतिक संकटात खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असतांना शासनाकडून करण्यात येणारी कारवाई आणि जाचक आदेशांच्या निषेधार्थ आय एम ए च्या नाशिक शाखेच्या वतीनं काल शालिमार चौकात व्यवसाय नोंदणीपत्र आणि शासकीय आदेशांची होळी करण्यात आली

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणिविश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार